रुग्णालयातून स्रटी मिळण्यापूर्वी पक्षाचे नेते संजय राऊत यांनी एका संदेशात हा अग्नीपथ असल्याचं म्हटलं दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांनी आज सकाळी राऊत यांची रुग्णालयात भेट घेतली

आघाडीतील काँग्रेस पक्षाशी चर्चा करून नंतरच शिवसेनेशी याबाबतीत चर्चा करण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याची माहिती पक्षाचे नेते अजित पवार यांनी दिली आहे

राज्यपाल आणि केंद्र सरकारनं घटनात्मक तरतुदींचं पालन केलं नसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे तर राष्ट्रपती राजवटीसाठी शिवसेनेची आडमुठी भूमिका जबाबदार असल्याचा आरोप भाजपनं केला आहे अकराव्या ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया इथे पोहोचले ही परिषद उद्या होणार असून ब्रिक्स उद्योग परिषदेची बैठक आज होणार आहे ब्रिक्स देशांमध्ये व्यापारी भागीदारी वाढवण्याच्या दुष्टीनं या बैठकीत चर्चा होणार आहे या बैठकीला ब्रिक्स देशांमधली व्यापारी प्रतिनिधीमंडळं मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार असून ब्रिक्स देशांचे नेतेही यात सहभागी होणार आहेत जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रणरेषेलगतच्या भारतीय चौक्यांवर गोळाबारी करत पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आज सकाळी सातच्या सुमाराला पाकिस्तानकडून गोळाबारी सुरू झाल्यावर भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिल्याचं लष्कराच्या अधिका यांनी सांगितलं पाकिस्ताननं काल पूंछमध्ये गोळाबारी केल्यानंतर भारतीय सैन्यानं दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा एक सैनिक ठार झाल्याचंही या अधिका यानं सांगितलं आहे

ते अबूधाबी इथं गृंतवणूकदारांशी बोलत होते परदेशी गृंतवणूक होणा या देशांच्या यादीत भारत पहिल्या दहा देशांमधे असून देशातली ऊर्जा ग्राहकांची संख्या जगात तिस या क्रमांकाची आहे असं प्रधान यांनी सांगितलं आहे

पीटीआय या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे

याची सुमारे पावणेसात लाख शेतक यांना झळ बसल्याचं स्पष्ट झालं आहे या जिल्ह्यात सोयाबीन मका आणि कपाशीसह फळपिकांचं मोठं नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला पाठवण्यात आल्याचं आमच्या वातोहरानं कळवलं आहे

या केंद्राचं उद्घाटन येत्या वीस तारखेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे या केंद्रामार्फत ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यात येणार असून आदिवासींना स्वयंरोजगार मिळवून देण्यात येणार आहेत

किदंबी श्रीकांत तेराव्या तर समीर वर्मा सोळाव्या स्थानावर आला असून जपानच्या केंटो मोमोटा यानं पहिलं स्थान कायम राखलं आहे महिला खेळाडूंमध्ये पी

सिंधू सहाव्या आणि सायना नेहवाल नवव्या स्थानावर कायम आहेत

ते पंचेचाळीस वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर आज जालन्यात अंत्यसंस्कार करण्यात आले